जिल्ह्यातल्या विविध विकास योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकापर्ण दिल्लीत आयोजित सर्वपक्षीय बैठकीत प्लवामा हल्ल्याचा तीव्र निषेध करणारा ठराव एकमतानं मंजूर

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा श्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध विकास प्रकल्पांची आधारशिला ठेवली पुलवामा श्री झालेल्या आतंकवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन सुपूत्र शहीद झाले आहेत त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही यासाठी धैर्य आणि जवानांवर विश्वास ठेवणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी सांगितले एनडीए सरकारने अवलंबलेली पंचधारा अर्थात मुलांना शिक्षण युवकांना रोजगार शेतकऱ्यांना सिंचन ज्येष्ठांना औषधं आणि जनसामान्यांचे तक्रार निवारण यासाठी सरकार वेगाने कार्य करत आहे प्रधानमंत्री पुढे म्हणाले की संलग्नता ही विकासाची महत्त्वाची किल्ली असून यवतमाळची प्रगती सुद्धा रेल्वे आणि रस्ते जोडणीद्वारे करण्यात येत आहे त्यांनी पुणे अजनी पूणे हमसफर एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवून या रेल्वेच्या दौंड मनमाड भुसावळ बडनेरा मार्गक्रमणाची घोषणा केली सिकलसेलसारख्या आजारांवर संशोधन करणाऱ्या संस्थेचे उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी बटन दाबून केले

यवतमाळ जिल्ह्यात आणि विदर्भात गेल्या चार वर्षात केलेल्या आणि सध्या सुरू असलेल्या जलसिंचन प्रकल्पाची माहिती केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली महिला स्वयं सहाय्यता बचत समुहांना आवश्यक असणारा रिव्हॉलव्हिंग निधी एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी यावेळी केली धुळयात विविध विकास कामांचा प्रारंभ तसंच अनेक कामांची कोनशिला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बसवण्यात आली

पुलवामा क्वें झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्या बैठकीत राजनाथ सिंग बोलत होते सरकारनं सुरुवातीपासून दहशतवाद विरोधात कठोर भूमिका स्वीकारली असून पुलवामा हल्ल्यातून दहशतवाद्यांची उदासिनता प्रेरित होते असं गृहमंत्री म्हणाले या बैठकीत गृहमंत्र्यांनी आपल्या श्रीनगर दौ याविषयी माहिती दिली या हल्ल्यामुळं संरक्षण दलाचं मनोधैर्य बिलकूल खचलं नसून दहशतवादविरुद्धची आपली लढाई निर्णायक क्षणापर्यंत अशीच सुरु राहील अशी भावना जवानांनी व्यक्त केल्याचं राजनाथ सिंग यांनी यावेळी सांगितलं पुलवामा हल्ल्यातल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं जाणार नाही दहशतवादाविरुद्वच्या लढाईत संपूर्ण देश जवानांसोबत असल्याचं सिंग यावेळी म्हणाले या हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांच्या कुटुंबांना सर्व प्रकारची मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी या बैठकीत दिली दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सर्व पक्षांनी सरकारला पाठिंबा दिल्याचं केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं देशाची एकता आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी आपला पक्ष सरकारला पूर्ण सहकार्य करेल असं कॉंप्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं या बैठकीत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला या बैठकीत सहभागी झालेल्या सर्व पक्षांनी या हल्याचा तीव्र निषेध केला दहशतवादाला सीमेपलिकडून पाठिंबा मिळत असल्याचा आरोप या ठरावात करण्यात आला असून सर्व प्रकारच्या दहशतवादाला तोंड देण्यासाठी भारत सक्षम असल्याचं ठरावात म्हटलं आहे पूलवामा शिल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रसारभारती मंडळानं तीव्र निषेध केला आहे कार्यकारी मंडळाच्या बैठकीत प्रसारभारतीचे अध्यक्ष सूर्यप्रकाश आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शैखर वेम्पती यांनी या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली मुंबई नवी मुंबईसह राज्यभरात सर्वत्र या हल्ल्याचा निषेध करत आज कडकडीत बंद पाळण्यात आला वसई नालासोपारा विरार स्थानकात संतप्त रेल्वे प्रवाशांनी आंदोलन केलं

धुळयात या हल्ल्याचा निषेध व्यक् करण्यासाठी मशाल रॅली काढण्यात आली गडचिरोलीत सर्व पक्षांतर्फे ठिकठिकाणी या हल्ल्याचा निषेध करण्यात आला बुलडाणा जिल्ह्यातले दोन तरुण संजय राजपूत आणि नितीन राठोड या हल्ल्यात मरण पावले जिल्ह्यात सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे बीड जिल्ह्यात कडा आष्टी श्रि सर्वत्र बंद पाळण्यात आला अमरावती अहमदनगर जिल्ह्यातही निषेध रॅली काढण्यात आली या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध केला जात आहे रत्नागिरी देवरूख राजापूर चिपळूण गुहागर मंडणगड आणि दापोलीत निषेध सभा झाल्या खेडमध्ये काढण्यात आलेल्या निषेध फेरीत विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते नांदेड जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला या हल्ल्यात वीर मरण आलेल्या जवानांना जालना अमरावती लातूर जिल्ह्यातही आदरांजली वाहण्यात आली पुलवामा शिल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संजय राजपूत आणि नीतीन राठोड या बुलडाण्याच्या जवानांवर शासकीय विमामात आज अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता मलकापूर क्वें शहीद संजय राजपूत आणि चारपांप्रा क्वें नीतीन राठोड यांच्या पार्थिवावर शासकीय विमामात अंत्यसंस्कार झाले मलकापूर क्रि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहीर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालयानं मायकलच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत

नाशिक क्वें आदिवासी विकास विभागातर्फे विशेष भरती प्रक्रियेंतर्गत आयोजित लेखी परीक्षा आज रोजंदारी कर्मचारी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या बिहा ड मोर्चेक यांनी बंद पाडली

या पाचही जिल्ह्यांसाठी हैदराबाद शिल्या ईसीआयएल कंपनीची यंत्रं नव्यानं दाखल होणार आहेत

शालेय अभ्यासक्रमात स्वसंरक्षण हा विषय सहभागी करण्याबाबत राज्यसरकार विचार करत असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं एका ऑनलाईन याचिकेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली स्वसंरक्षण प्रशिक्षक नेहा श्रीमल यांनी ऑनलाईन याचिकेद्वारे ही मागणी केली होती

यामुळे या कलमाखाली कुणालाही विनाकारण अटक करण्याचे प्रकार होणार नाहीत जालना जिल्ह्यात बठाण बुद्रक क्रि गुणीजन साहित्य संमलेनाचं आयोजन करण्यात आलं आहे समाजशास्त्र प्तिहासकारज्येष्ठ साहित्यिक गेल ऑम्वेट संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असूनआदर्श गाव पाटोदा येथील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त संरपंच भास्करराव यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील राज्यातल्या किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही

विदर्भात उद्या तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा कुलाबा वेधशाळेचा अंदाज आहे